टाळेबंदीपूर्वी देशातल्या रुग्णांची संख्या दर तीन दिवसांनी द्रप्पट होत होती आता सव्वा सहा दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचं त्यांनी सांगितलं देशातंर्गत चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं असताना रोगप्रसारात आलेली घट समाधानकारक आहे सरकारकडून रोगनिदान आणि प्रतिबंधासाठी आणखी प्रयत्न सुरू असून जलद चाचणी प्रक्रियेचा वेग वाढवून तीस मिनिटात अहवाल मिळवण्याचे प्रयत्न करत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं

कोविडवर लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याकरता भारतानं जागतिक भागीदारांसोबत काम सुरु केलं असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं

मालेगावमध्ये या आजारानं आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला

राजेंद्र भारुड यांनी दिली हा रुग्ण काही दिवसांपूर्वी मालेगाव इथं जाऊन आला होता

संचारबंदी लागू असतांना हे कुटुंब मुंबईहून एका खाजगी वाहनानं कौळखेड इथं आलं होतं शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यात पहिला कोरोना विषाणू सकारात्मक रूग्ण काल कोरोना विषाणूमुक्त झाला आहे त्याला काल जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं यावेळी रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी या रूग्णास आनंदाने निरोप दिल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या बैठकीस उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी आवश्यक सूचना केल्या

परभणीत कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांनी उद्यापर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं ते म्हणाले या साखर कारखान्यांनी त्यांच्याकडील कामगारांची तात्पूरती निवारा ग्रहे सुरू केली आहे व कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडू इच्छित आहेत

टप्प्याटप्प्याने त्यांना त्या त्या जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या ऊसतोड मजूर बंधू भगिनींकडे पाठवायचं आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी या त्याचबरोबर अगोदर महिलांना आणि जे लहान बालक आहेत त्यांना आपण अगोदर प्रढे गावी पाठवा पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग यासह राज्यातल्या विविध भागात साखर कारखाना परिसरात अडकलेले बीड अहमदनगर यांसह विविध जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांना या निर्णयामुळे आता आपल्या घरी परत जाता येणार आहे

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या या निर्देशात उपचारांबाबत उदासीन असलेल्या अशा रुग्णांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असलेला धोका पाहता त्यांना योग्य सुरक्षा देण्यास सांगितलं आहे

बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या दरकपातीचा बँकिंग क्षेत्राला लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यादृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित मार्गदर्शक आदेश जारी केले आहत नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केलेली ठिकाणं वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील मात्र सामाजिक अंतर स्वच्छतेचे नियम पाळणं मास्क घालणं या आणि अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे लोकांना अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील पण धार्मिक उत्सव प्रार्थनास्थळांमध्ये एकत्र येणं मेळावे खेळाच्या स्पर्धा परिषदा सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

केंद्र सरकारकडून राज्यांना येणं बाकी असणारी वस्तू आणि सेवा कर जीएसटीची थकबाकी मिळावी जीएसटीची पुढील रक्कम दरमहा वेळेवर मिळावी राज्याच्या उत्पन्नातली अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा दहा हजार कोटी रुपयांचं अनुदान दिलं जावं आदी मागण्या पवार यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत

कोरोना विषाणू प्राद्भार्वाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू असल्यामुळे सर्वसामान्य कामगारांचा रोजगार बंद असल्यानं त्यांना नियमित घरभाडे भरणं शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे या परिस्थितीत घरभाड्याची रक्कम वेळेवर अदा न केल्याच्या कारणावरून कोणत्याही भाडेकरूला घरातून काढू नये अशी सूचनाही करण्यात आली आहे गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबतचं पत्र जारी केलं

शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या शाळांविरोधात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व पालकांना केलं आहे त्या म्हणाल्या मला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पालकांच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या

सर्व संस्थांना आणि शाळांना याठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवले गेलेल आहे

आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासन पत्र शासनाने पाठवलेले आहे त्याची अंमलबजावणी व्हावी

टाळेबंदीमुळे आर्दिवासी भागातल्या नागरिकांना हाताला काम नसल्यामुळे कुपोषण आणि भूकबळीची परिस्थिती निर्माण होत असल्याचं पिचड यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

गुरुवारी रात्री दाभाडी खानवेल मार्गावर हा प्रकार घडला नाशिककडून येणाऱ्या वाहनातल्या प्रवाशांची विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना चोर समजून दगड आणि इतर साहित्यानं मारहाण केली या मारहाणीत वाहन चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एन नवीन सोना यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली कापूस खरेदी करताना मास्क लावणं सामाजिक अंतर राखणं सॅनिटायखरचा वापर करणं या नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या दरम्यान उस्मानाबाद इथल्या खरेदी केंद्रावर आजपासून तूर खरेदी सरु करण्यात येणार आहे

यामुळे शेतकरी तसंच महिला वर्गात समाधानाचं वातावरण आहे मराठवाड्यात नांदेड हिंगोली उस्मानाबाद सह अनेक भागातल्या नागरिकांनी याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत

संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव टाक यांच्यासह विश्वस्तांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्याकडे या रकमेचा धनादेश काल सुपूर्द करण्यात आला औरंगाबादच्या डॉ

कुलगुरू डॉ प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे हा मदतीचा धनादेश सुपूर्द केला

अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे हा दहा लाख रूपयांचा मदत निधीचा धनादेश काल सुपूर्द करण्यात आला

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या किन्ही गावातल्या धनश्री मोरे यांच्या आईसाठी या हेल्पलाईनद्वारे घरपोच औषध मिळाली त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले त्या म्हणाल्या

त्यांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबर वाचला होता वॉटस अॅपवर

बऱ्याच लोकांची देवावर श्रध्दा असते

आणि खुप खुप धन्यवाद

शेतमाल खरेदी विक्रीसंबंधी समस्यांचं निराकरण करण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते

तसंच गावातल्या वस्तीमध्ये विषाणू प्रतिबंधक फवारणी करत कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात जनजागृती अभियान राबवत असल्याची माहिती सरपंच अशोक पोटभरे यांनी दिली दरम्यान परभणी जिल्ह्याच्या पूर्णा शहरात भाजी बाजार सुरु ठेवण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनामध्येच समन्वयाचा अभाव दिसून आला

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ घरपोच वाटपाचा श्भारंभ सरपंच व्यंकट पाटील सिद्धनोड यांच्या हस्ते काल झाला दरम्यान नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वच्छतेची आणि सुरक्षेची कामं करणाऱ्या कामगारांना कुलग्रु डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते काल जीवनावश्यक वस्तूं संचाचं वाटप करण्यात आलं

यातल्या दोन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून तीन दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे